आज होणाऱ्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीलाही उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी कळवलं आहे राज्यातील सरकार उलथवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपावरून राजस्थान पोलिसांनी नोटीस पाठवल्यामुळ नाराज झालेले पायलट हे दिल्लीत असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलं

प्राप्तीकर खात्याने बँक आणि टपाल कार्यालयांसाठी नवीन कार्यप्रणाली लागु केली आहे काढण्यात आलेल्या रकमेवर यापुढे त्यानुसार टीडीएस दर निश्वित करता येणार आहे

एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने काल फेटाळला

दरम्यान याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वरवरा राव यांची प्रकृती खालावत चालली असून ती अतिशय चिंताजनक आहे असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे संबंधित अधिका यांनी त्यांना अधिक चांगली वैद्यकीय मदत द्यावी असं आवाहन राव यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे

त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यावर सुरक्षा दलांनीही त्यास प्रत्युत्तर दिलं अद्यापही चकमक सुरु असल्याचं लष्करी सूत्रांनी म्हटलं आहे देशातील कोरोनाविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांच्या योगदानाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कौतुक केलं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या म्हणजेच सीएपीएफ च्या वृक्षारोपण अभियानाचं अमित शहा यांनी काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते भारताची लोकसंख्या प्रचंड असूनही देश यशस्वीपणानं कोरोनाचा सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं या लढाईत सुरक्षा दलांचे जवान मोठी कामगिरी बजावत असून केवळ दहशतवादाशीच नाही तर जनतेच्या मदतीनं जागतिक साथीशीही आपण लढू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं असल्याचं शहा म्हणाले वृक्षारोपणाच्या या अभियानांतर्गत सीएपीएफ च्या जवानांनी छत्तिसगड इथल्या त्यांच्या छावण्यांच्या परिसरात वृक्षारोपण केलं

आजवरची ही सर्वात जास्त वाढ आहे

मध्य प्रदेश सरकार आता मास्क न घालणाऱ्यांसाठी रोको टोको अभियान राबवणार आहे राज्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालण अनिवार्य आहे तथापि अद्यापि बरेच लोक हा नियम पळत नसल्याचं दिसून येत आहे

वाढत्या कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे उपाय करण्यात येत आहे

उत्तर प्रदेशमधील विद्यापीठांच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी सरकारन नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत

टाळेबंदी हळूहळू उठवली जात असून क्रीडा क्षेत्रातील घडामोडी सुरू होत असल्यानं पुढील धोरण ठरवण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रीजिजू हे उद्यापासून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडा मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत दोन दिवसांच्या या ऑनलाईन बैठकीत संसर्गाच्या कालावधीत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार असून जिल्हा आणि तालुका स्तरावर स्पर्धा सुरू करून क्रीडा प्रकार सुरू करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे देशात अनलॉकचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानं क्रीडा आणि युवकांशी संबंधित घडामोडींना वेग देण्यासाठी राज्यांशी चर्चा करणं आवश्यक असल्याचं रीजिजू म्हणाले तमिळनाडूतील मदुराईमध्ये टाळेबंदी दोन दिवस वाढवून ती मंगळवारी रात्रीपर्यंत लागू करण्यात आली आहे इथली टाळेबंदी कालच संपणार होती मात्र ताप तपासणी केंद्रांद्वारे अधिक लोकांची तपासणी करून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी आणखी दोन दिवस निर्बंध कायम असतील असं प्रशासनानं सांगितलं

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार